द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक होत आहे टाळेबंदी वाढवायची किंवा नाही यावर या बैठकीत विचारमंथन सुरु आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच ग्रहमंत्री देशमुख आरोग्यमंत्री राजेश टोपे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या बैठकीस उपस्थित आहेत

मालेगावमध्ये पाच ठाण्यात चार तर पनवेल आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी दोन नवे रुग्ण आढळले आहेत

शिधावस्तू माहिती तसंच तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक इमेल आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचं आवाहनही राज्यशासनानं केलं आहे

हे बंदी सात वर्षांपेक्षा कमी कालावधीची शिक्षा भोगत होते

काल सकाळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याच्या लाळेचे नम्ने चाचणीसाठी नागपूर इथं पाठवण्यात आले असून वैद्यकीय अहवाल अजून आलेला नाही श्वसनाचा त्रास आणि निमोनिया मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

कोरोना विषाणू तसंच श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे हा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे

यातील तीन नमुने सकारात्मक आढळले आहेत दोन जणांचा अहवाल प्राप्त व्हायचा असल्याची माहिती घाटीच्या वैदकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे